पृण्यातील सेवानिवृत्त शिक्षक आणि माजी विद्यापीठ सिनेट सदस्य धनंजय कूलकर्णी यांनी राज्य सरकारच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरूद्ध याचिका दाखल केली आहे याप्रकरणी विद्यापीठ अनुदान आयोगानं शपथपत्र दाखल केलं आहे साथ रोग कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्सार राज्य सरकारला अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा अधिकार असल्याचं सांगत राज्य सरकारनं या परीक्षा रद्द केल्या होत्या मात्र हे कायदे विद्यापीठ अनुदान आयोग नियमन कायद्यासारख्या दुसऱ्या विशेष कायद्यातल्या वैधानिक तरतुदींना आव्हान देऊ शकत नसल्याचा युक्तीवाद विद्यापीठ अनुदान आयोगानं केला आहे

विविध जिल्ह्यांमध्ये नियुक्त कृती दलाचे डॉक्टर आणि मुंबईतल्या राज्य कृती दलाच्या डॉक्टरांशी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे मुख्यमंत्र्यांनी काल संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते कोविड संसर्ग निदानासाठी मोठ्या प्रमाणावर तपासण्या करून मृत्यू दर शून्यावर आणणं हे एकमेव उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले सर्व जिल्ह्यांत उपचारांमध्ये एकसूत्रीपणा आणि समानता असणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कृती दलाचे प्रमुख डॉ संजय ओक यांनीही यावेळी डॉक्टरांना मार्गदर्शन केलं

स्वातंत्र्य दिन समारंभात गर्दी न करणं सुरक्षित अंतराचं पालन करणं अनिवार्य असल्याचं यात म्हटलं आहे दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यादनाचा मुख्य सोहळा यावर्षी साधेपणानं साजरा होणार आहे

डॉक्टर्स आरोग्य कर्मचारी स्वच्छता कामगार यासारखे कोविड योद्धे त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ या समारंभात निमंत्रित असतील

ते काल नाशिक इथं कोरोना विषाणू संसर्ग स्थितीचा आढावा घेतल्यानंतर वार्ताहरांशी बोलत होते खासगी डॉक्टर उपचारासाठी शासनाला सहकार्य करत नसतील तर त्यांना आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्याचे आदेश दिल्याचं पवार यांनी सांगितलं आरोग्य मंत्री राजेश टोपे यावेळी उपस्थित होते खासगी रुग्णालयांमध्ये अवास्तव शुल्क आकारल्याच्या तक्रारींवर खासगी रुग्णालयात दोन अधिकारी नियुक्त केले जातील आणि त्यांच्याकडून देयकांची तपासणी करूनच ती रूग्णांना दिली जातील असं टोपे यांनी यावेळी सांगितलं दरम्यान आज औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आढवा बैठक होणार आहे

भारतीय जनता पक्षाचे नांदेडचे महानगराध्यक्ष प्रविण साले यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे साले यांनी काल ही माहिती दिली

यामध्ये गंगाखेड शहरात दहा परभणी शहरात आठ पाथरी तीन धारखेड दोन तर जिंतूर इथला एक रुग्ण आहे

तर काल पाच रुग्ण बरे झाल्यान त्यांना घरी सोडण्यात आलं

यामध्ये तुळजापूर तालुक्यातले नऊ उस्मानाबाद तालुक्यातले सहा उमरगा दोन तर परंडा ताल्क्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे

व्तत्तसंस्थेला माहिती देताना ते बोलत होते नुकत्याच संपलेल्या नऊ दिवसांच्या टाळेबंदीच्या काळात चाचण्यांची संख्या पूर्वीच्या प्रतिदिन सातशे ते आठशेवरून दिवसाकाठी पाच हजारावर नेल्याचं त्यांनी सांगितलं पूर्वी दररोज दीडशे ते दोनशे जणांना कोविड संसर्ग झाल्याचं निदान होत होतं मात्र चाचण्यांचं प्रमाण वाढवल्यानं गेल्या काही दिवसांपासून रुग्ण सापडण्याचं प्रमाण सुमारे दीडपटीने वाढल्याची माहितीही त्यांनी दिली शहरातल्या प्रवेश नाक्यांवर सध्या बारा वैद्यकीय पथकं तर रेल्वे स्थानकावर दोन पथकं तैनात आहेत

काल सायंकाळी पाच वाजेपासून सुरू झालेली संचारबंदी उद्या रविवारी मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे परभणी महानगरपालिका हद्द आणि लगतचा पाच किलोमीटर परिसर तसंच जिल्ह्यातल्या सर्व नगरपालिका हद्द आणि त्या लगतच्या तीन किलोमीटर परिसरात ही संचारबंदी लागू राहणार आहे

शहरातली कोरोना विषाणू बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता लोकप्रतिनिधी व्यापारी आणि प्रशासनानं हा निर्णय घेतला

कोरोना विषाणू संसर्गानंतरच्या काळातल्या उच्च शिक्षणाच्या नियोजनासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली काल या संदर्भात बैठक झाली

प्रविण वक्ते या कुती दलाचे अध्यक्ष असून अन्य दहा जणांचा यामध्ये समावेश करण्यात आहे

ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते

कोरोना विषाणू बाधित झाल्यानंतर विलगीकरण कक्षामध्ये असणारे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी दहा दिवसांच्या विलगीकरण कालावधीत असताना बाधित रुग्णांशी संपर्क करून प्लाझ्मा देण्यासाठी तयार केल्याचं सांगितलं ते म्हणाले प्लाझ्मा थेरपी हा एक उपचार कोरोना बाधित रुग्णांवर याठिकाणी करण्याची सुरुवात झालेली आहे

गंगाखेड शहरातल्या आयोजित स्वागत समारंभातून एकापाठोपाठ एक व्यक्ती कोरोना विषाणू बाधित आढळल्यामुळे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ बाळासाहेब नागरगोजे यांनी रॅपीड अँन्टीजन चाचणीचा निर्णय घेतला होता

या कोविड दक्षता केंद्रामध्ये तुळजापूर आणि परिसरातल्या रुग्णांवर उपचार केले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं

नगर परिषदेने साफसफाईचं काम सुरू केलंय

ऑक्सिजनच्या माध्यमातनं कोविडच्या या काळामध्ये एक महत्वाची गरज या वास्तूमध्ये उपलब्ध होणार आहे

तर यासाठी आम्ही ठराव घेऊन आम्ही शासनाला पाठप्राव्यासाठी पाठवलेला आहे तो शासनस्तरावर निर्णय घेतला जाईल

आठवड्यातून दोन दिवस ही मालगाडी धावणार आहे दर बुधवारी सायंकाळी हैदराबाद सुटणारी ही गाडी शुक्रवारी सकाळी दिल्लीत पोहोचेल या रेल्वेमुळे छोटे तसंच मध्यम व्यापारी सुद्धा आपला माल रेल्वेनं दिल्लीला पाठवू शकतील नांदेड विभागातल्या उद्योजक आणि व्यापाऱ्यांनाही या मालगाडीतून आपला माल पाठवता येणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे

औरंगाबाद शहरात काल संध्याकाळनंतर जोरदार पाऊस झाला

अनेक वस्त्यांमध्येही पाणी तुंबलं सिल्लोड तालुक्यातल्या वाघूर नदीला आलेल्या प्रामुळे अजिंठा लेणी परिसरातला धबधबा ओसंडून वाहत आहे परभणी शहर आणि परिसरात काल द्पारी तर जिल्ह्यात सायंकाळी अनेक भागांत दमदार पाऊस झाला नांदेड इथंही काल द्पारनंतर सुमारे दीड तास जोरदार पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

एक दुचाकीस्वार आणि त्याची दोन मुलं परवा रात्री पुराच्या पाण्यात वाहून गेले होते दुचाकीस्वार आणि त्याच्या मुलाचा शोध अद्याप सुरू आहे जिल्ह्यात परवा रात्री सहा महसूल मंडळात अतिव्रष्टीची नोंद झाली दरम्यान जिल्ह्यातल्या वडवणी ताल्क्यात ऊर्ध्व कुंडलिका धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असल्यानं या धरणाच्या पाणी साठ्यात कमालीची वाढ झाली त्यामुळे धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात येत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे

त्यामुळे नदीकाठावरील सर्व गावांमधील ग्रामस्थांनी नदीपात्रामध्ये जाऊ नये असा इशारा तहसीलदार कार्यालयानं दिला आहे

परभणी जिल्ह्यात गंगाखेड तालुक्यातल्या हरंगुळ आणि सेलू तालुक्यातल्या डिग्रस जहांगीर इथं नागपंचमीनिमीत्त आयोजित यात्रा कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्या आहेत त्यामुळे आज या यात्रा भरणार नाहीत

रेड झोन मधल्या सेतू सुविधा केंद्रांना मात्र यातून वगळण्यात आलं आहे दरम्यान कोरोना विषाणूचा वाढता प्राद्भाव पाहता खरीप हंगामातला पीक विमा भरण्याची मुदत वाढवण्याची मागणी उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी कृषीमंत्री दादा भूसे यांच्याकडे केली आहे

या मागणीचं पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केलं आहे